गुंतवणुकीचा विश्वासार्ह परतावा हवा असेल तर भारतात या पंतप्रधानांचं आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आवाहन

पंजाबमधील रेल्वेवर आधारित अर्थकारण पूर्ववत करण्यासाठी नेत्यांची केंद्राकडे विनंती

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या ऑनलाईन दिव्यांच्या विक्रीला उत्तम मागणी

नाट्यप्रयोगांची तिसरी घंटा खबरदारीसह वाजवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कलाकारांना आवाहन

या विषाणूशी लढा देण्यासह अर्थ व्यवस्था मजबूत राखण्यात भारतानं यश मिळवलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक गुंतवणुकदार गोलमेज परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात सांगितलं केंद्रीय अर्थ मंत्रालय तसंच राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या परीषदेचं आयोजन केलं होतं अमेरिका युरोप कॅनडा कोरिया जपान ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमधील गुंतवणूकदार या परिषदेत सहभागी झाले होते गुंतवणूकीचा विश्वासार्ह परतावा हवा असेल तर भारत ते ठिकाण आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना भारतात येण्याचं आवाहन केलं मजबूत यंत्रणा जनतेचा पाठींबा आणि धोरणातील ठामपणा यामुळे कोरोना संकटातही उत्तम कामगिरी करणं शक्य झाल्याचं मोदी यांनी या वेळी नमूद केलं जगानं भारताची बलस्थानं पाहिली आहेत जबाबादारीची जाणीव सहृदयता राष्ट्रीय एकात्मता आणि नावीन्याचा ध्यास ही भारतीयांची वैशिष्ट्ये यामुळे अधोरेखित झाली आहेत असंही त्यांनी या वेळी सांगितलं आत्मनिर्भर भारत हे केवळ ध्येय नाही तर ते सुनियोजित आर्थिक धोरणाचा हिस्सा आहे भारतातील व्यावसायिकांच्या क्षमता आणि कामगारांची कौशल्ये यांचा उपयोग करून भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे ध्येय गाठण्याचे हे धोरण आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं पजाब पंजाबमधील शेतकऱ्यांनी विशेषतः रेल्वेच्या संपत्तीला बाधा आणण्यासाठी चालवलेल्या आंदोलनामुळे गेल्या महिनाभरापासून राज्यातील प्रवासी आणि माल वाहतुकीवर अतिशय विपरित परिणाम झाला आहे परिणामी राज्यात कोळसा खतं सिमेंट आणि स्टील यांची टंचाई निर्माण झाली असून औष्णिक वीज प्रकल्प आणि अन्य उद्योगांनाही फटका बसला आहे पंजाबचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या उच्चस्तरीय केंद्रीय आणि राज्यातील नेत्यांच्या एका शिष्टमंडळानं आज रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची नवी दिल्लीत भेट घेऊन त्यांना पंजाबमधील वर्तमान विदारक परिस्थितीची माहिती दिली राज्यात रेल्वे सेवा शक्य तितक्या लवकर सुरु करण्याची विनंती त्यांनी गोयल यांना केली रेल्वे मार्ग रोखणाऱ्या आंदोलकांना दूर करुन माल आणि प्रवासी वाहतूक त्वरेनं सुरु करण्याची विनंती रेल्वे मंत्रालयानं पंजाब सरकारला यापूर्वीच केली आहे प्रकाश जावडेकर नवीकरणीय उर्जेवर लक्ष केंद्रित करुन आणि वन क्षेत्रं वाढवून भारतानं कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले असल्याचं केंद्रीय पर्यावरण वनं आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे याबाबतीत भारतानं सर्वतोपरि उत्तम कामगिरी केली असल्याचं त्यांनी हवामान बदलावरील इंडिया सीईओ मंचाच्या सदस्यांना आज दूरदृश्य माध्यमातून संबोधित करताना सांगितलं

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पॅरिस कराराच्या अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर निर्धारित योगदान देण्याचं भारतानं जाहीर केल्याचं ते म्हणाले भारताचं दरडोई कार्बन उत्सर्जन अतिशय कमी असून विकसित देशांच्या तुलनेत भारतानं कार्बनचं प्रमाण अतिशय कमी राखलं आहे हवामान बदलाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विकसित देशांनी परवडेल असं हवामानपूरक तंत्रज्ञान पुरवलं पाहिजे असं आवाहन जावडेकर यांनी केलं हवामान बदलावरील खासगी क्षेत्राचा जाहीरनामा त्यांनी यावेळी प्रकाशित केला

परिणाम दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिसरातील हवेची गुणवत्ता आणखी घसरुन तीव्र श्रेणीत पोहोचली आहे उद्या ही श्रेणी यापेक्षाही निकृष्ट राहील असा अंदाज हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या सफर या यंत्रणेनं वर्तवला आहे राजधानी दिल्लीतील लोकांनी घराबाहेरील कामे करणं टाळावं असं सुचविण्यात आलं आहे दिल्लीमध्ये काल धूरमिश्रित दाट धुकं पसरल्यानं रस्त्यांवरील दृश्यमानता कमी झाली होती त्यानंतर दुपारी हवेची गुणवत्ता झपाट्यानं घसरत गेली नीतीन गडकरी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नीतीन गडकरी यांनी देशामध्ये बांबूच्या साधनसंपत्तीचा वापर अधिक सघन पद्धतीनं करण्याच्या गरजेवर भर दिला आहे एका वेबिनारमध्ये बांबू प्रदर्शनाचं आज उद्घाटन करताना ते म्हणाले की घराची सजावट हस्तकला वस्तू उदबत्ती कपडे जैव इंधन इ मध्ये बांबूचा विविध प्रकारे उपयोग होतो याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ध्वनी बांबू आणि बांबूची उत्पादनं यांच्या वाहतुकीसाठी जल किंवा रेल्वे मार्गांसारख्या कमी खर्चिक पद्धतींचा वापर केला तर त्यासाठीचा खर्च कमी येतो असं सुचवताना गडकरी म्हणाले की ईशान्य राज्यांमध्ये बांबूच्या वाहतुकीसाठी जलमार्गांचा अतिशय प्रभावी वापर करण्यात आला आहे देशातील बहुतांश बांबू उत्पादन ईशान्य राज्यांमध्ये होत असल्यानं ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयानं एक सर्वसमावेशक बांबू धोरण तयार करावं अशी सूचना त्यांनी केली बांबूचं अधिक उत्पादन आणि व्यापक वापर यातून या भागात अधिक रोजगार निर्मिती होईल असं गडकरी यांनी सुचवलं ईशान्य प्रदेश विकास मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी सांगितलं की ईशान्येकडील बांबूच्या प्रचंड साधनस्रोतांचा वापर करण्यात हा प्रदेश अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकतो बांबूच्या बास्केट्स उदबत्ती आणि कोळसा तयार करण्यासाठी जम्मू कटरा आणि सांबा भागामध्ये तीन बांबू क्लस्टर्स विकसित करण्याचं मंत्रालयानं ठरवलं असून एक बांबू तंत्रज्ञान केंद्र देखील स्थापन करण्यात येईल

खादी खादी ग्रामोद्योग मंडळानं सुरू केलेल्या पणत्या दिवे यांच्या ऑनलाइन विक्रीला जोरदार प्रतिसाद मिळत असून महिन्यापेक्षाही कमी कालावधीत दहा हजारांपेक्षा अधिक दिव्यांची विक्री झाली आहे यामुळे कुंभारकाम करणाऱ्या कारागिरांना सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत मदतीचा हात मिळाला आहे याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ध्वनी कोरोना काळात सध्या ऑनलाइन विक्रीवर भर देण्यात येत आहे दिवाळीच्या सणासाठी मागणी असते ती मातीच्या पणत्या दिवे यांना हे लक्षात घेऊन खादी ग्रामोद्योग मंडळानं कुंभार काम करणाऱ्या कारागिरांना दिवे पणत्या ऑनलाइन विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे

सुरुवात केल्यापासून अवघ्या दहा दिवसांच्या आत कलाकुसर असलेले सगळे दिवे विकले गेले यामुळं कारागीरही खूश झाले असून कोरोनाच्या संकटानं आलेला झाकोळ दिवाळीच्या सणानं दूर होईल आणि दिवाळी खऱ्या अर्थानं साजरी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे

वाराणसी राजस्थान हरियाना आणि इतर राज्यांतील कारागीरांनी हे दिवे तयार केले आहेत या दिव्यांबरोबर लक्ष्मी गणेशाच्या मूर्ती अशा कलाकृतीही उपलब्ध आहेत दिल्ली आणि इतर शहरांमधील खादी ग्रामोद्योगच्या विक्री केंद्रामध्येही दिवे आणि अन्य कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध आहेत आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून दिपेंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे नाटक नाटकांसाठी आता सरकारने तिसरी घंटा वाजविली आहे मात्र कोरोनाची भीती अद्याप गेलेली नाही हे लक्षात घेऊन निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नाट्यप्रयोग करा आणि कलाकार तसेच प्रेक्षकांची काळजी घ्या असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं मराठी रंगभूमीदिनानिमित्त त्यांनी नाट्य निर्माते कलाकार यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला आणि त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या कोरोनानंतरच्या काळात निर्मात्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्या विविध मागण्या येत आहेत नाट्यगृहांच्या भाड्याच्या बाबतीत आपल्या मागणीवर शासन नक्की विचार करेल असं ते म्हणाले प्रत्येक निर्मात्याने कलाकारांची चाचणी करुन घ्यावी रंगमंचावर कलाकारांनी अंतर राखावे स्वच्छता ठेवावी रंगमंदिरात सुद्धा मास्क नाही तर प्रवेश नाही असा नियम असला पाहिजे नाट्यगृहाबाहेरील खाण्याचे स्टॉल्स देखील नियम पाळतात की नाही हे पाहिले पाहिजे असेही ठाकरे यांनी आग्रहाने सांगितले

याबाबत एक मार्गदर्शक नियमावली सांस्कृतिक मंत्रालयानं जारी केली आहे

प्रतिबंधित क्षेत्रातील संग्रहालयं कलादालनं खुली करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही असंही सांस्कृतिक मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे आरोग्य मंत्रालय परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयानं नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

त्याचबरोबर संबधित विमान कंपनीलाही गृह विलगीकरण किंवा अन्य उपचार सुविधेबाबत संबधित देशाच्या नियमांचे पालन करण्यास तयार असल्याचे संमतीपत्र देणे आवश्यक आहे गर्भवती महिला कुटुंबातील मृत्यू दहा वर्षांखालील मुलांचे पालक आणि गंभीर आजार अशा परिस्थितीतच गृह विलगीकरणाला परवानगी दिली जाऊ शकते असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

करतारप्र गुरुद्वारा करतारपूर साहिबचं व्यवस्थापन आणि देखभाल शीख समुदायाच्या एका संस्थेकडून काढून घेऊन एका गैर शीख संस्थेकडं सोपवण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाचा भारतानं धिःकार केला आहे पाकिस्तान सीख गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून हे काम काढून घेतलं असं वृत्त असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे पाकिस्तानचा हा निर्णय करतारपूर साहिब कॉरिडॉरच्या भावनेच्या तसंच एकदर शीख समुदायाच्या धार्मिक भावनेविरुद्ध असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे

पेनसिल्वानिया अरिझोना नॉर्थ कॅरोलिना जॉर्जिया यासारख्या राज्यांमध्ये मतमोजणी अद्याप सुरु असून त्यावर या निवडणुकीच्या निकालाचं भवितव्य आहे अमित शाह पश्चिम बंगालमध्ये लोकांनी भाजपाला सत्ता मिळवून दिल्यास पक्ष सोनेरी बंगालची उभारणी करुन देईल असं गृह मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे बांकुरा इथं बोलताना ते म्हणाले की पश्चिम बंगालमधील विशेषतः शेतकरी आणि आदिवासी समुदायांना केंद्रीय प्रकल्पांच्या लाभांपासून वंचित ठेवलं जात आहे तत्पूर्वी त्यांनी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यावर पुष्प वाहून अभिवादन केलं राज्याच्या दोन दिवसांच्या भेटीवर शहा काल कोलकाता इथं पोहोचले बिहार निवडणक बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी संपला

हे मतदार संघ किशनगंज कटीहार मधेपुरा सुपोल आदि जिल्ह्यातील आहेत

याच वेळी वाल्मिकी नगर लोकसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीचही मतदान होत आहे पंतप्रधान बिहार बिहार विधानसभा निवडणुकीत बिहारच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं ही अभिमानाची बाब आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या जनतेला उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटलं आहे केंद्रातील राष्ट्रीय आघाडीचे सरकार आणि राज्यातील भाजप आणि संयुक्त जनता दलाचे सरकार अशा दुहेरी इंजिनामुळे येत्या दशकभरात बिहार विकासाचे नवनवीन टप्पे गाठेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे राष्ट्रीय आघाडी सरकारच्या काळात बिहारमध्ये विकास झाला त्याचा अहवालही जनतेला सादर करण्यात आला आहे बिहारमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची गती राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकारच कायम ठेवू शकते असा विश्वास आता इथल्या जनतेला वाटतो वीज पाणी रस्ते शिक्षण तसंचं कायदा आणि सुव्यवस्था या क्षेत्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं मोठं काम केलं आहे असंही मोदी यांनी नमूद केलं आहे